सार्थक भट यानं सहाशे पंचाण्णव गुण मिळवून राज्यात प्रथम आणि देशात सहावा क्रमांक मिळवला आहे राज्यात साईराज माने यानं दुसरा तर सिद्धार्थ दाते यानं तिसरा क्रमांक पटकावला आहे मुलींमध्ये देशात तेलंगणाची माधुरी रेड्डी जी

केंद्रात मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अकोल्यात त्यांचा काल सत्कार करणात आला त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते अकोल्यात केंद्रीय विद्यालय आवश्यक असून त्या दृष्टीनं प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांना पत्र पाठवून ही शिफारस केली आहे

ते काल गडचिरोली इथं वार्ताहरांशी बोलत होते राज्यातल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मागच्या तीन वर्षांपासून शिष्यवृत्ती मिळालेली नसल्याचं तसंच अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्गाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारी उच्च शिक्षणासाठीची शिष्यवृत्तीही बंद असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी यावेळी केला

मुंबईतल्या नायर रुग्णालयातल्या पायल तडवी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर परिषदेनं ही मागणी केली आहे

जागतिक पर्यावरण दिन काल देशभर विविध कार्यक्रमांनं साजरा करण्यात आला हवामान बदलाला तोंड देण्यासाठी भारत सज्ज असून पुढल्या पिढीसाठी हिरवागार पर्यावरणस्नेही रहिवास सुपूर्द करण्यासाठी वचनबद्ध आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पर्यावरण दिनानिमित्त दिलेल्या संदेशात म्हटलं आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निसर्गाशी ताळमेळ राखला तरच भविष्य सुंदर ठरेल असं म्हटलं आहे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सेल्फी विथ सॅपलिंग हा उपक्रम सुरू केला आहे राज्यातही हा दिवस अनेक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला औरंगाबाद इथंही या दिनानिमित्त चिकलठाणा इथल्या कचरा प्रक्रिया परिसरात शेतकऱ्यांच्या हस्ते व्रक्षारोपण करण्यात आलं तसंच चिकलठाणा इथल्या औद्योगिक परिसरातही उद्योजकांनी व्रक्षारोपण केलं शहरातल्या जाग्रती मंचच्या वतीनं व्रक्षदान आणि पर्यावरणावर आधारित चित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं

देवानंद शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं शहरात पर्यावरण वाचवण्याचा संदेश देणारी मानवी साखळीही काढण्यात आली

औरंगाबाद इथं छावणी इदगाह मैदानावर ईदची मुख्य नमाज अदा करण्यात आली त्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांच्यासह अन्य मान्यवरांनी ईदच्या श्भेच्छा दिल्या परभणीत ईदगाह मैदानावर सामूहिक प्रार्थना झाली यावेळी महानगरपालिका प्रशासनाच्यावतीनं स्वागत कक्ष उभारून मुस्लिम बांधवांना श्भेच्छा देण्यात आल्या अहमदनगर इथल्या ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कोटला मैदानावर सामूहिक नमाज अदा करून पावसासाठी प्रार्थना करण्यात आली नाशिक शहर आणि परिसरात तसंच मालेगाव इथंही रमजान ईद उत्साहात साजरी झाली परभणी नांदेड जालना उस्मानाबाद वाशिम आणि ब्लडाणा इथंही ईदचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे लातूर इथं बार्शी रस्त्यावरील इदगाह मैदानावर सकाळी साम्हिक नमाज अदा करण्यात आली राज्यातला द्रष्काळ हटावा पाऊस पडण्यासाठी द्वा मागण्यात आली यावेळी खासदार सुधाकर शुंगारे आमदार विक्रम काळे उपस्थित होते जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनीही ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या

या सामन्यात भारताच्या रोहित शर्मानं शतक झळकावत भारताला हा विजय मिळवून दिला दरम्यान काल झालेल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडनं बांगला देशावर दोन गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला

या स्पर्धेत आज वेस्टइंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे

सिंधूनं इंडोनेशियाच्या आणि समीर वर्मा यानं मलेशियाच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला

पैठणकर यांना निलंबित केलं आहे महापालिकेच्या सावेडी कचरा डेपोला सोमवारी सायंकाळी पाच वाजता आग लागली होती कचऱ्यात प्लास्टिक असल्यानं प्रशासनाला वेळीच आग विझवण्यात अपयश आलं या सर्व परिस्थितीला पैठणकर यांना जबाबदार धरण्यात आलं आहे

कळमन्रीत गारपीट झाली

सांगली मिरज परिसरात काल सायंकाळी गारांचा वर्षाव होऊन हलका पाऊस झाला

हा गुटखा कंटेनरद्वारे मध्यप्रदेशमध्ये अकोला मार्गे जात असतांना पकडण्यात आला या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आलं तेलंगणा राज्यातल्या हैदराबाद इथून हां गटखा आणण्यात आला होता

ईदचा सण असल्यानं पोहण्याचा आनंद घेण्यासाठी हे चार जण धरणात गेले होते मात्र पोहत असतांना पाण्याचा अंदाज न आल्यानं या तरूणांचा बुडून मृत्यु झाला

मार्च महिन्यात फारुख खुद्बद्दीन मुलाणी सद्दाम फारुख मुलाणी आणि सय्यद दाऊद मुलाणी या तीन जणांचा आडातल्या विषारी वायूने गुदमरून मृत्यू झाला होता

बुलडाणा जिल्ह्यातल्या अनेक शेतकरी कुटुंबांना कन्या वन समृध्दी योजनेनेअंतर्गत वृक्ष लागवड करण्यासाठी शासनाकडून रोपं पुरवण्यात येणार आहेत